शिवसेनेला आज संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत राज्यापालांना आपल्या भूमिकेबाबत कळवायचं आहे भाजपा सरकार स्थापन करणार नाही असं राज्यपालांना कळवण्यात आल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पार्पेल यांनी काल जाहीर केलं त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेचे विधीमंडळ पक्ष नेते एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्याची उंछा आणि क्षमता याबाबत विचारणा केली

महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काँप्रेस कार्याकारणीची बैठक सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झाली या बैठकीत ज्येष्ठ नेते अहमद पांजि के

वेणूगोपाल आणि मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते महाराष्ट्रातल्या नेत्यांची बैठक चार वाजता बैठक बोलवण्यात आली असून त्यानंतरच राज्यातल्या स्थितीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असं खर्गे यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं दरम्यान या घडामोडींच्या पार्क्षभूमीवर केंद्र सरकारमधले शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे शिवसेनेची बाजू सत्याची असून आपण केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहोत असं वि अरविंद सावंत यांनी केलं आहे मुख्यमंत्रीपद प्रत्येकी अडीच वर्षे वा ्रजे घेण्यासंदर्भात दिलेलं आश्र्वासन भाजप पाळत नसेल तर महायूतीमध्ये राहण्यात अर्थ नाही असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी म्हा लें ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी बहात्तर तासांचा अवधी दिला तर शिवसेनेला मात्र केवळ चोवीस तास दिले असा आक्षेप त्यांनी नोंदवला आहे काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेसनं मतभेद विसरून राज्याच्या हितासाठी समान किमान कार्यक्रमावर एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं

भाजप जर जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीबरोबर हातमिळवणी करू शकत असेल तर शिवसेना काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसबरोबर राज्यात असं का करू शकत नाही असं राऊत यांनी यावेळी म्हालिं

प्रधानमंत्री कार्यालय माहिती प्रसारण मंत्रालयच्या यु झुब वाहिनीवरही प्रादेशिक भाषांमध्ये याचं प्रसारण केलं जाईल जनतेनं मन की बात साठी आपल्या कल्पना आणि विचार माय जी ओ व्ही ओपन फोरमवर पाठवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे

राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्तानं आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

ड्रोनद्वारे गावठाण भूमापन ह्या देशातल्या सर्वात मोठ्या सर्वेक्षण कार्यक्रमाचा नंदुरबार जिल्ह्यात शुभारंभ होत असुन त्याच अनुषंगाने आज राज्याचे जमाबंदी आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी या कार्यक्रमाबद्दल आज उपस्थितांना मार्गदर्शन केले

शेषन यांचं काल चेन्नई थें हृदयविकारानं निधन झालं

गेली काही वर्ष ते आजारी होते